यासाठीची नियमावली आणि प्रमाणित कार्यपद्धती नागरी व्यवहार मंत्रालय जारी करेल

मात्र कार्यक्रमात कोविड संदर्भातले सर्व नियम पाळणं सक्तीचं असेल

चित्रपटगृहं जलतरण तलाव मनोरंजन पार्क बंदिस्त नाट्यगृहं तसंच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास यांना या टप्प्यातही बंदीच असेल आंतरराज्य अथवा आंतरजिल्हा प्रवासाला तसंच मालवाहतुकीला कोणतीही बंदी असणार नाही

राज्यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी स्थानिक टाळेबंदी लागू करू नये असंही गृह मंत्रालयानं सांगितलं आहे

जीएसटी राज्य चालू आर्थिक वर्षाच्या वस्तू आणि सेवा कर भरपाईसाठी केंद्र सरकारनं राज्यांना कर्जाचे दोन पर्याय सुचवले आहेत यापैकी एकाची निवड करुन राज्यांनी सात दिवसांत केंद्राला कळवायचं आहे येत्या मंगळवारी राज्यांचे अर्थसचिव आणि केंद्रीय अर्थसचिव तसंच अर्थ विनियोग विभागाचे सचिव यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत जीएसटी संबंधी सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन राज्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील असं केंद्र सरकारनं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणी वरील मन की बात या कार्यक्रमातून आज जनतेशी संवाद साधणार आहेत

मध्य प्रदेश कोविड एफएम शाळा आकाशवाणीचा वापर बातम्या शिक्षण माहिती आणि मनोरंजनासाठी दूर्गम भागातही कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण मध्य प्रदेशातल्या एका शिक्षकाने प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे बेतूल जिल्ह्यातल्या चिचोली ब्लॉक इथं टी व्ही इंटरनेट स्मार्टफोन अशी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने आणि पालकांनाही असं काही घेणं परवडणारं नसल्यानं इथल्या शाळकरी मुलांचं शिक्षण बंदच होतं

यामुळे या गावातल्या मुलांना रेडियो पाठशाळा या आकाशवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आता शिक्षण मिळू लागलं आहे

बी एस एफचे महानिरीक्षक एन

जामवाल यांनी सांगितलं की या पोत्यांवर ती पाकिस्तानतून आणल्याच्या खुणा आहेत तसंच भ्यार बनवण्याचं काम सुनियोजित आणि पूर्ण काळजीपूर्वक करण्यात आलं आहे पाकिस्तानी यंत्रणेच्या परवानगी खेरीज हे काम करता येणे अशक्य असल्याचंही त्यांनी सांगितलं

पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त नाक्यावर दहशतवाद्यांनी काल रात्री गोळीबार केला यानंतर ही चकमक झाली

मोहरम देशभर आज मोहरम मोठ्या आदराने आणि निष्ठेने पाळण्यात येत आहे याच दिवशी पैगंबर मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि साथीदारांनी कर्बला इथे सत्य नीति आणि न्याय टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती

हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच काळजी घेण्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली परीक्षा आयोजन अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षांचं आयोजन करण्याबाबत शिफारसी आणि सूचना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली सहा जणांची समिती आज आपला अहवाल देणार आहे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार परीक्षांचे आयोजन करण्याबाबत काल कुलगुरूची बैठक झाली त्यात ही समिती नेमण्यात आल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

उत्तर प्रदेश कोविड सर्व जिल्हा दंडाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिवसभरात दोनदा भेटून कोविड रुग्णांना उत्तम सेवा पुरवण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिले आहेत

दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत राज्यात साप्ताहिक बंद असून या काळात बाजारपेठा निर्जंतुकीकरणा चे काम सुरू आहे ओडीशा पूर ओडिशामध्ये गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अर्धे अधिक जिल्हे पाण्या खाली गेले आहेत हिराकुड धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून महानदी या नदीला पूर आला आहे हवामान हवामान आज दिल्ली आणि कोलकाता इथं मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मुंबईत मध्यम पाऊस अपेक्षित आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार